मात्र एकंदर चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाणही घटलं असल्याचं आकडेवारी सांगते

सप्टेबर महिन्यांत दररोज जवळपास साडेपाच हजारांहन अधिक चाचण्या होत होत्या

पुणे शहरातील सर्व दुकानं रात्री नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे महापालिका आयुक्त विक्रमक्मार यांनी याबाबतचे नवे आदेश जारी केले आहेत शहरातील दुकानं संध्याकाळी सात वाजता बंद करावी लागत होती ती वेळ वाढवून मिळावी अशी मागणी व्यापारी महासंघ आणि विविध पक्षांतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली होती

रुग्णांना उपचार सुविधा कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे

लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार योग्य कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी आज पुण्यात घेतलेल्या कोविड व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले

सुभाष साळुंखे यांनी या बैठकीत दिली राज्य शासनाच्या माझे घर माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्रन योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत कोरोनाला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांना शहरी नागरिकांकडून होणारा हा विरोध अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया या मोहिमेतील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली

प्णे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेडच्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते फिरती माती आणि पाणी परिक्षण प्रयोगशाळा असलेल्या एग्रो एम्ब्य्लन्सचंही लोकार्पण आज पवार यांच्या हस्ते करण्यात आलं राज्य शासनानं उपनगरी रेल्वे सेवेसाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल सेवा सुरू होणार आहे मात्र मोबाईल र्किंवा स्थानकावरील मशिनद्वारे तिकिटाची सुविधा उपलब्ध असणार नाही असं मध्य रेल्वेनं कळवलं आहे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या लोकलमध्रन प्रवास करता येणार आहे आणि प्रवास करण्याआधी पोलिसांनी दिलेला क्यूआर कोड दाखवणं बंधनकारक असणार आहे